आगामी गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात काल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा अशी सूचना त्यांनी यावेळी दिली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि राज्यातल्या गणेश मंडळांचे तसंच मूर्तिकार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते गणेश मंडळांमार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल याचा विचार व्हावा आणि यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं

सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं काल हा निर्णय देताना सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी यंदा रथयात्रेला परवानगी देता येणार नसल्याचं सांगितलं जर रथयात्रेला परवानगी दिली तर भगवान जगन्नाथ आपल्याला क्षमा करणार नाहीत असं न्यायालयान म्हटलं आहे

तर ग्रामीण भागात बजाज नगर इथं आठ चिकलठाणा आणि पंढरपूर इथं प्रत्येकी दोन तर पडेगाव जटवाडा नारेगाव इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे

जालना शहरात आणखी दहा जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे यामध्ये राज्य राखीव दलाच्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांसह शहरातल्या कादराबाद भागातल्या एका रुग्णाचा समावेश आहे

दरम्यान शहरातल्या लोधीमोहल्ला भागातल्या एका साठ वर्षीय व्यक्तीचा काल जिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला त्यामुळे जालना जिल्ह्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृतांची संख्या आता दहा झाली आहे

विभागीय आयुक्तांनी काल जिल्हा कोवीड रुग्णालयास भेट देऊन रुग्णांना देत असलेल्या उपचारांची माहिती घेतली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला कोरोना चाचण्यांसाठी जालन्यात उभारण्यात येत असलेल्या आरटी पीसीआर प्रयोगशाळेचं काम तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले

लातूर शहरातल्या भोई गल्ली इथं दोन सुतमिल रोड जुनी कापड लाईन इथं प्रतयेकी एक आणि औसा तालुक्यातल्या माळकोंडजी आणि निलंगा तालुक्यातल्या कासार बालकुंदा इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे तर जळकोट तालुक्यातल्या एकुरगा इथंल्या एका रुग्णाचा मृत्यूनंतरचा अहवाल बाधित असा आला आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली सलगरा इथले तीन तुळजापूर तालुक्यातल्या माळंबरा आणि नळदूर्ग इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

हिंगोली जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले संतुर पिंपरी कनेरगाव नाका आणि वसमत इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे तर राज्य राखीव पोलिस दलाच्या एका जवानाचा अहवाल बाधित असा आला आहे

कोरोना विषाणू बाधित रुग्णांना दाखल करुन घेण्यास खासगी रुग्णालयांनी टाळाटाळ करु नये अशी सूचना औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली आहे प्रमुख खासगी रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकार्यांच्या बैठीत ते काल बोलत होते खाजगी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दाखल करुन घ्यावं कोणालाही परत पाठवू नये रुग्ण गंभीर असल्यास वेंटिलेटरची किंवा आयसीयू बेडची उपलब्धता नसल्यास त्याबाबत पूर्वकल्पना देऊन उपचार सुरू करुन तातडीने महापालिका नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

विपीन इटनकर यांनी काल डॉ

त्यांनी रुग्णांना प्रवण्यात येत असलेल्या सर्व सोयी सुविधांची माहिती घेतली आपल्या राज्यात परत आलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी उद्या शनिवारी गरीब कल्याण योजनेला सुरुवात केली जाणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं

दरम्यान टाळेबंदीच्या काळात गावी गेलेले परराज्यातले मजुर पुन्हा राज्यात परत येत असल्याचं ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे

परतणाऱ्या मज्रांच्या बाबतीत तपासणी तसंच गृह विलगीकरण करून योग्य ती काळजी घेतली जात आहे अशी माहितीही देशमुख यांनी दिली

आज संध्यकाळी पाच वाजता द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक होणार असून यावेळी विविध पक्षांचे प्रमुख सहभागी होणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं सांगितलं आहे

गलवानमधे झालेल्या चकमकीत कुणीही भारतीय सैनिक बेपत्ता झाले नसल्याचं लष्करानं स्पष्ट केलं आहे भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क टाईम्समधे प्रकाशित झालेल्या एका लेखात तसा दावा केला असल्यानं लष्करानं हे स्पष्टीकरण दिल आहे

महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारबाबत काँग्रेस पक्षात मतभेत असल्याचं वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर थोरात वार्ताहरांशी बोलत होते मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा सकारात्मक झाली असून सरकारमध्ये समानता असावी इतकीच काँग्रेस पक्षाची अपेक्षा असून वादाचा कोणताही विषय नसल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलं

शेट्टी यांनी काल यासंदर्भात सामाजिक संपर्क माध्यमावर आपली भूमिका स्पष्ट केली आघाडीच्या या प्रस्तावाबाबत संघटनेची अंतर्गत बैठक होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना होकार कळवण्यात आला होता मात्र संघटनेतून काही सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला विधान परिषदेच्या जागेवरुन कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण होणं योग्य नाही म्हणून हा प्रस्तावच नको असं शेट्टी यांनी म्हटलं आहे या विषयावर कोणीही आपल्याशी चर्चा करु नये असंही शेट्टी यांनी नमूद केलं आहे

परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी काल ही घोषणा केली नरेंद्र मोहरीर वाड् मय प्रस्कार डॉ देवकर्ण मदन यांच्या मराठवाड्यातील साहित्य समिक्षा आणि संशोधन त्याचबरोबर डॉ बाळू द्गडुमवार यांच्या बाबा आमटे व्यक्तिमत्व कवित्व व कर्तृत्व या ग्रंथांना विभागून जाहीर झाला आजे नरहर क्रुंदकर वाड् मय प्रस्कार नांदेडचे मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट या कादंबरीला प्राचार्य म

मय प्रस्कार नागपूरचे चंद्रकांत वानखेडे यांच्या गांधी का मरत नाही या ग्रंथाला कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार पैठणचे संदीप जगदाळे यांच्या असो आता चाडया कवितासंग्रहाला बी रघ्नाथ कथा कादंबरी प्रस्कार बीडचे सोपान हाळमकर यांच्या वाढण या कथासंग्रहाला कुमार देशमुख नाट्य पुरस्कार नांदेडचे जगदीश कदम यांच्या वडगाव लाईव्ह या नाटकाला आणि सुनंदा गोरे यांच्या नवीन प्रतिक्षा या बालनाट्याला विभागुन जाहीर झाला आहे

देशमुख स्मुती पुरस्कार पुण्याच्या संस्कूती प्रकाशनच्या प्रकाशक सुनीताराजे पवार यांना जाहीर झाला आहे

जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली

सर्व शेतकऱ्यांनी आपलं आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावं असं आवाहन जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांनी केलं आहे कोरोना विषाणूच्या वाढता संसर्ग रोखण्यासाठी गाव वाडी वस्ती आणि तांड्यावरच्या प्रत्येक नागरिकांनं कोरोना दूत म्हणून वैयक्तिक जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पत्रकाद्वारे केलं आहे दरम्यान जिल्ह्यातल्या प्रतिबंधित क्षेत्रात पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं सात पथकं पाठवण्यात आली होती या पथकांनी सिल्लोड सोयगाव फुलंब्री वडोदबाजार खुलताबाद वैजापूर शिल्लेगाव पैठण या ठिकाणच्या प्रतिबंधित क्षेत्राचा आढावा घेऊन नागरिकांना वैयक्तिक खबरदारी घेण्याबाबत माहिती दिली

श्रीकांत यांच्याकडे त्यांनी सादर केलं जिल्ह्यातल्या हरभरा उत्पादन करणाऱ्या पन्नास हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्राकडे हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली असल्याचं त्यांनी या पत्रकात म्हटलं आहे

महाविद्यालयाचे डॉ

जमादार यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिली

या कार्यक्रमात जिल्ह्यातल्या दोनशेहून अधिक कीर्तनकारांनी तसंच सामाजिक संपर्क माध्यमातून वीस हजार लोकांनी सहभाग घेतला

सामाजिक माध्यमाद्वारे त्यांनी काल जनतेशी संवाद साधला

ते म्हणाले कोरोनाचे संकट आहे त्याच्यानंतर आपला थोडासा महात्मा फुले कर्ज माफीचे थांबलेले काम वगैरे त्यामध्ये लागलेला जो वेळ आहे हे अस्रतानाही आपण आत्तापर्यंत दोनशे कोटींचे कर्जवाटप आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे महात्मा फूले कर्ज माफी योजना लाभधाराक आहेत त्यांना बँकांमध्ये बोलून काही ठिकाणी जमलं तर कॅम्प घेऊन काही ठिकाणी इतर लोक प्रतिनिधी त्यांची मदत घेऊन इतर सगळ्या मार्गांनी लवकरात लवकर कर्जपुरवठा करण्यात येईल

परभणी जिल्ह्यात गंगाखेड आणि पूर्णा शहर आणि परिसरात काल दुपारी मुसळधार पाऊस झाला जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल सायंकाळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला जालना तालुक्यातल्या रामनगर सिंधीकाळेगाव मौजपुरी अंबड तालुक्यातल्या मळपिंपळगाव शिवारात जोरदार पाऊस झाला त्यामुळे दूधना नदीला पूर आला होता बदनापूर शहरासह डोंगरगाव परिसरात तसंच घनसावंगी तालुक्यातल्या काही भागात पावसानं हजेरी लावली

विलगीकरणाच्या भितीमुळे काही नागरिक खोटी माहिती देत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं आहे शहरातल्या नऊ झोनचे पालक अधिकारी आणि कोविड निरीक्षकांची काल आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते या कर्मचाऱ्यांना शरीरातला ताप आणि ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे

चीनने आपल्या जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघानं काल शहरातल्या गुलमंडी इथं निदर्शने केली यावेळी व्यापारी महासंघानं चिनी माला वर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे नागरिकांनी चिनी वस्तू मागू नये असं आवाहनही यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे लक्ष्मीनारायण राठी प्रफुल्ल मालानी यांच्यासह अन्य उपस्थितीत व्यापारी बाधवांनी केल आहे

नांदेड शहरातल्या पाच किलोमीटर लांबीच्या कॅनॉल रोडवर गतवर्षी या ग्रुपच्या वतीनं पाच हजार वृक्ष लावण्यात आले होते

या अटीमुळे तलाठी कार्यालयात रांगा लागत असून शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास विलंब होत आहे वेळेवर पेरणी नाही झाली तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल असं पक्षानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे